मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले

गेले वर्षभर राबवलेली चाचणी शोध आणि उपचार ही त्रिसूत्री आत्तादेखील काटेकोरपणे राबवण्याचे आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले प्रत्येक बाधिताच्या संपर्कात आलेल्याचा कमीत कमी वेळात शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करावी विशेषतः छोट्या शहरांमध्ये चाचण्या आणि रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष द्यावे असा सल्ला मोदी यांनी दिला

तसेच देशात वेगाने होत असलेल्या लसीकरणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले दरम्यान राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली ठाकरे यांच्या या विनंतीची दखल घेत पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरात लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शनाला अनुसरून महाराष्ट्रानं कोविडची लढाई लढली आहे मात्र गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या खूप वेगाने वाढते आहे अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ आणि संशोधकांनी प्रकाश टाकावा अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे त्यामुळे या राज्यांनी कोरोना संबधीचे नियम आणि उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे भूषण म्हणाले राज्य कोविड दरम्यान राज्यात कालही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली

कोविड नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये अजिबात गांभीर्य नाही त्यामुळेच रुग्ण संख्या वाढत असल्याचे राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले

पूण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमूख यांनी त्याबद्दलचा आदेश जारी केला आहे

या सोहोळ्याला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करुन त्यांची यादी पोलीस प्रशासनाला सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत भाविकांनी देह्त गर्दी करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे

ही मर्यादा वाढवल्यामुळे तेल आयातीवर होणारा खर्च कमी होऊन अनेक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल असे ते यावेळी म्हणाले संसद रेल्वे स्थानकांचं संचालन खासगी कंपन्याकडे दिले जाणार नाही रेल्वे स्थानकांची मालकी रेल्वेकडेच राहील असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत एक प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले

या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण होणार आहे कोरोनामूळे प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा न झाल्याने या विषयाला मंजुरी मिळू शकली नाही मात्र आता या प्रकल्पाला गती मिळेल असे महापौर मुरलीधर मोहोळ मोहोळ यांनी म्हटले आहे फडणवीस वाझे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कोणाच्या दबावामुळे पुन्हा सेवेत घेण्यात आले इतकेच नव्हे तर गुन्हे गुप्तचर विभाग अर्थात सी आय यू यासारख्या महत्वाच्या विभागाच्या प्रमुखपदी त्यांना नेमण्यामागे कोण आहे असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उपस्थित केला ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी मिळाल्याचा तपास सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक करत आहे हे प्रकरण हाताळण्यात केवळ पोलीस खातेच नाही तर राज्य सरकारही अपयशी ठरले आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली सचिन सावंत दरम्यान भाजपाला राज्यातले सरकार अस्थिर करायचे आहे म्हणूनच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजपाचे नेते कोणत्याही प्राव्याशिवाय आरोप करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे पोलीस बदली मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला आहे परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली नागराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी काल रात्रीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की सध्याच्या काही घटनांमुळे पोलीस दलावर काही आरोप होत असले तरी मुंबई पोलीस दलाचा लौकिक कायम राखला जाईल मुंबईत सापडलेल्या स्फोटकाच्या गाडीच्या संबंधात एन आय ए संस्थेतर्फे निष्पक्ष चौकशी केली जाईल असा विश्वासही नगराळे यांनी व्यक्त केला ते म्हणाले की यातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल

पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी काल आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली थकबाकीदार वीज ग्राहकांनी आपली थकबाकी लवकरात लवकर भरण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे

गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती दिल्लीत खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यानच त्यांचे काल पहाटे दिल्लीतच निधन झाले

त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ भाजपा नेते आणि इतर पक्षीय नेत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे चासकर निधन मुंबई द्रदर्शनच्या स्थापनेपासून कार्यरत असणारे निर्माते विनायक चासकर यांचे मंगळवारी रात्री ठाणे इथे वृद्धापकाळाने निधन झाले

दूरदर्शनवर अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली मराठी नाटक गजरा हा कार्यक्रम अतिशय गाजले त्यातून लक्ष्मीकांत बेर्डे दिलीप प्रभावळकर यासारखे अनेक कलाकार तयार झाले स्मृतिचित्रेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तसेच आश्रित या नाटकाला द्रदर्शनचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले

आकाशवाणी पूणे केंद्रावरचे प्रादेशिक बातमीपत्र संपले नमस्कार